आसामात विषारी दारुच्या बळींची संख्या सव्वाशेवर

ते आज आकाशवाणी वरून प्रसारित झालेल्या मन की बात कार्यक्रमात बोलत होते पुलवामा हल्ल्यातल्या शहीद जवानांच्या बलिदानान भारताच्या दहशतवाद विरोधी लढाईला पाठवळ मिळालं असल्याचंही ते म्हणले भारतीयांनी जात पात धर्म आणि तिर सर्व मतभेद विसरुन दहशतवादाचा मुकाबला करावा असंही त्यांनी सांगितलं पुलवामा हल्ल्यातल्या शहीद जवानांना आदरांजली वाहत असताना आपल्याला खुप दुःख होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली देशातल्या जनतेच्या सुरक्षिततेसाठी जवान आपल्या सर्वस्वाचा त्याग करतात तसंच देशात शांती नांदावी याकरता ते सतत प्रयत्नशील असतात याचं भान देशवासीयांनी ठेवावं असं प्रधानमंत्री म्हणाले पुलवामा हल्ल्याबाबत जनतेमधे रोष आहे याची जाणीव असून दहशतवाद आणि दहशतवादाला मदत करणा यांचा समूळ नायनाट करण्याचा निर्धार भारतीय सैन्यानं केला आहे असं प्रधानमत्र्यांनी सांगितलं यावेळी भारतीय जवान आणि त्यांच्या कुटुंबियाच्या धाडसाच मोदी यांनी कौतुक केलं तरुणांनी देशभक्ती त्याग आणि जिद्द या मूल्यांची जपणूक करावी असं आवाहन त्यांनी केलं राष्ट्रीय युद्ध स्मारकाचं उद्या लोकार्पण होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली भारतीयांनी या स्मारकाला आवर्जून भेट द्यावी असं आवाहन मोदी यांनी केलं भगवान बिरसा मुंडा आणि जमशेदजी टाटा यांच्या कार्यांचा गौरव प्रधानमंत्र्यांची मन की बात मध्ये केला

आगामी दोन महिन्यात देश निवडणुकांना सामोरं जाणार असून लोकशाही बळकटीकरणाच्या या प्रक्रियेत जनतेनं सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं मन की बात कार्यक्रमाचा आपला अनुभव विस्मयकारक असून पुढच्या मन की बात कार्यक्रमाचा भाग मे महिन्याच्या शेवटच्या रविवारी निवडणुकानंतर पुन्हा आपणच सादर करु असा विद्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला हा संवाद निरंतर सुरुच राहील असंही ते म्हणाले प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज उत्तर प्रदेशात गोरखपूर बें प्रधानमंत्री किसान सम्मान निधी योजनेचं उद्दाटन केलं संगणकावर कळ दावून प्रधानमंत्री निवडक लाभार्थी शेतक यांच्या बँक खात्यांमध्ये दोन हजार रुपये क्रिक्ट्रॉनिक पद्धतीनं थेट केले या कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांनी निवडक लाभार्थी शेतकऱ्यांना या योजनेची प्रमाणपत्रंही सुपूर्द केली

त्यांनी गोरखपूर मंदिरातील ध्वनीप्रकाश खेळाच उद्घाटन केलं तसंच गोरखपूर आझमगड महामार्गाची तसंच गोरखपूर कांडला एलपीजी पाईपलाईन आणि रेल्वेच्या विद्युत लोकोशेडची कोनशिलाही बसवली पुलवामा हल्ल्यामुळे चिडून काश्मिरींवर हल्ले करू नका असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे

आपला लढा काश्मिरसाठी असून काश्मिरी नागरिकांच्या विरोधात नाही असं त्यांनी स्पष्ट केलं काश्मिरी जनतेला दहशतवादाची सर्वात जास्त झळ पोहचत असून देशवासियांनी त्यांच्या पाठीशी उभं रहायला हवं असं ते म्हणाले काश्मिरच्या प्रत्येक नागरीकाचं रक्षण करणं ही प्रत्येक भारतीयाची जबाबदारी असल्याचंही त्यांनी सांगितलं उत्तर प्रदेशात प्रयागराज ॐ सुरु असलेल्या कुंभमेळ्याला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज भेट देतील स्वच्छ कुंभ स्वच्छ आभार या कार्यक्रमातही ते सहभागी होतील पेयजल मंत्रालयानं आयोजित केलेल्या या कार्यक्रमात कुंभमेळ्यात स्वच्छता राखणाऱ्या सफाई कर्मचारी स्वच्छाग्रही पोलीस कर्मचारी आणि नावाङ्यांना उत्कृष्ट सेवा दिल्याबद्दल प्रधानमंत्री स्वच्छ कुंभ स्वच्छ आभार पुरस्कार देणार आहेत प्रयागराज धिल्या सफाई कर्मचाऱ्यांशी ते संवादही साधतील राष्ट्रपती रामनाथ कोविंद आजपासून दोन दिवसांच्या उत्तर प्रदेश दौन्यावर आहेत आज ते लखनौ ध्वे अपोलोमेडिक्स सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचं उद्घाटन करतील उद्या कानपूर ें डी ए व्ही महाविद्यालयाच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाचं उद्वाटनही ते करणार आहेत कश्मीरमधे पुलवामा धिं झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधात काल नेपाळमधे भव्य निदर्शनं झाली परसा महोत्तरी रुपांदेही आणि आसपासच्या जिल्ह्यांत भारत सरकारला पाठिंबा दर्शवणाऱ्या घोषणा देत मेणबत्ती मोर्चे निघाले काठमांडूच्या भारतीय दूतावासातल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आपलं एक दिवसाचं वेतन भारत के वीर निधीला दिलं आहे दूतावासातर्फे येत्या बुधवारी मेणबत्ती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे

जैश ए मोहम्मद आणि मसूद अझहर विरुद्ध त्वरित कारवाई करावी अशी त्यांची मागणी होती

जम्मू काश्मिरमध्ये जमात ए उलामी तसंच अन्य फुटीरतावादी संघटनांच्या नेत्यांवर कारवाईचा धडाका सुरु असून काल पोलिसांनी मौलाना अहमद विरी याला अटक केली

याचा निषेध म्हणून फुटीरतवादी संघटनांनी आज बंदचा श्राारा दिला आहे

आसाममधे भेसळीची दारु प्यायल्यानं मरण पावलेल्यांची संख्या आता सव्वाशेपर्यंत पोचली आहे

उत्पादन शुल्क मंत्री परिमल सुक्ल बैद्य आज जोरहाट आणि गोलाघाट जिल्ह्यांच्या दौन्यावर असून परिस्थितीची पाहणी करणार आहेत

झारखंडमधल्या गुमला जिल्ह्यात पीपल्स लिबरेशन फ्रंट ऑफ डिया या प्रतिबंधित संघटनेच्या तीन नक्षलवादी चकमकीत ठार झाले आहेत कामदरा कें केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या कोब्रा पथक तसंच गुमला जिल्हा पोलीसांच्या पथकानं या नक्षलवाद्यांनी कंठस्नान घातलं असं अतिरिक्त महासंचालक एम एल मीणा यांनी सांगितलं या नक्षलवाद्यांकडून शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन उद्यापासून मुंबईत विधानभवनात सुरु होईल सुरुवातीला राज्यपाल चे विद्यासागर राव दोन्ही सभागृहांच्या संयुक्त बैठकीला संबोधित करतील

या सामन्यासाठी कुलदीप यादवला विश्रांती देण्यात आली असून मयक मार्कडेला प्रथमच संधी मिळत आहे

एल राहूल आणि उमेश यादव यांचांही संघात समावेश आहे